आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त उपराष्टपती एम व्यंकय्या नायड्र यांनी नागरिकांना आपल्या जीवनातून या कुवृत्तीस समाप्त करण्याचं आवाहन केलं आहे भ्रष्टाचार सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी बाधाकारक आहे भ्रष्टाचारामुळे दुर्बल वर्ग विकासापासून वंचित राहतात तसंच समाजात मानवीय संवेदना आणि संस्कारांना समाप्त करतो असं उपराष्ट्रपतींनी द्विट संदेशात म्हटलं आहे

नवीन संसद भवन आध्निक आणि तंत्रज्ञान युक्त असेल तसंच हे भवन उभारणीत पर्यावरणय्क्त कार्यशैलीवर भर दिला जाणार आहे

ईडीच्या कारवाई विरोधात सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती ईडीकडून जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल तेव्हा आपण जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं जानेवारीत होणाऱ्या विश्व मराठी ऑनलाइन संमेलनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्व मराठी परिषदेनं सात निःशुल्क लेखन कार्यशाळांचं आयोजन केलं आहे उद्यापासून या कार्यशाळा सुरू होणार आहेत

यानिमित्त काल गरवारे क्रीडा संक्ल इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

स्ट्रिटस् फॉर पिपलअंतर्गत शहरातल्या चार रस्त्यांचा विकास करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विजेत्यांना आकर्षित बक्षिस देण्यात येणार आहे पैठण गेट ते गुलमंडी क्रांती चौक ते गोपाळ टि चौक सिडकोतलं कॅनॉट परिसर प्रियदर्शिनी गार्डन आणि एमजीएम दरम्यानच्या रस्त्यांचा विकास याअंतर्गत करण्यात येणार आहे

डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट औरंगाबाद स्मार्ट सिटी डॉट इन या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे

प्रामाणिक हे मराठवाडा साहित्य परिषदेचे सभासद होते साहित्यातील कवितेसह समीक्षा लेखनाची त्यांची हातोटी होती त्यांच्या पार्थिवावर आज औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत